यवतमाळ इथं कालपासून सुरू झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या सुधाकर येडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं

नयनतारा सहगल यांना आपण आमंत्रित केलं होत अत्यंत अनुचित पद्धतीने त्यांना पाठवलेलं निमंत्रणचं रद्द केलं अतिशय नामुष्कीची आणि खरोखर निषेध करण्याची ही गोष्ट आहे

झ्रंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचा धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार आहोत का मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार साहित्य महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सहगल यांना निमंत्रण देऊन ते रद्द करणं हे शासनालाही रुचलेलं नाही असं तावडे यांनी स्पष्ट केलं साहित्य आणि कला क्षेत्रातल्या कोणत्याही बाबीत सरकार हस्तक्षेप करत नाही असं असतानाही या प्रकरणात सरकारचं नाव यावं ही बाब खेदजनक असल्याचं ते म्हणाले कोणतीही कला राजाश्रीत नव्हे तर राजप्रस्क्रत असावी असं सांगतानाच तावडे यांनी संमेलनाच्या निधीत दुप्पट वाढीसह वाचन संस्क्रती रुजवण्यासाठी सरकारनं केलेल्या कार्याचा आढावा घेतला मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात साहित्य संमेलन विना मानधन साधेपणानं आयोजित करण्यासाठी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं

सहगल प्रकरणावरुन या साहित्यसंमेलनाचा निषेध करत औरंगाबाद अंबाजोगाई इथं प्रति साहित्य संमेलनं घेण्यात आली अंबाजोगाई इथं प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कृतीबद्धतेचा ठराव संमत करण्यात आला औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या संमेलनात नयनतारा सहगल यांच्या भाषणाचं वाचन करण्यात आलं

सर्वोच्च न्यायालयानं त्यांची सीबीआयच्या संचालक पदावर पुनर्नियुक्ती केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या निवड समितीच्या बैठकीत वर्मा यांची अग्निशमन सेवा केंद्रीय संरक्षण आणि गृह रक्षक दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत त्यांनी पदाचा राजीनामा दिला

नवी दिल्लीत काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते लोककल्याणासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार कटीबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं सरकारच्या विविध धोरणांमुळे कोट्यवधी युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्याचं शहा यावेळी म्हणाले

औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या गेल्या साडे चार वर्षांत सरकारनं जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचं सुळे म्हणाल्या

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

नियमित स्तर आणि सामान्य स्तर असे हे दोन प्रकार असतील या द्वी स्तरीय रचनेमुळे वेगवेगळ्या बौद्धीक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे दोन पर्याय उपलब्ध होतील असं मंडळानं म्हटलं आहे

रिले प्रकारातही तेजसच्या संघानं कांस्य पदक पटकावलं

दोघांची औपचारिक चौकशी सुरु होण्यापूर्वी त्यांना नव्यानं कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार आहे यामुळे ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत हे दोघे खेळू शकणार नाहीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या या मालिकेला पहिला सामना आज सिडनी इथं होत आहे

काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात नांदेड संघानं मुंबई पश्चिम रेल्वे संघाचा तीन दोन असा पराभव केला अन्य एका सामन्यात जालंधर संघानं औरंगाबादच्या आयन क्लबसंघावर चार शून्य असा विजय मिळवला

एका ट्रकमधून गुटख्याच्या सुमारे चारशे गोण्या जप्त करण्यात आल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं

शहरातल्या एका घरातून हा साठा जप्त करण्यात आला याप्रकरणी चार जणांविरुद्ध ग्रन्हा दखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं

विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानं जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी सभेचं कामकाज तहकूब केलं

या निमित्तानं सर्वत्र अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगांवकर यांनी जिजाऊ जयंती निमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुटी जाहीर केली आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्ह्यातल्या सर्व शाळांना पत्र पाठवून सुटी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत

पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी याबबात आदेश जारी केले हद्दपार झालेल्यांमध्ये दोन टोळ्यांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे